संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेषनाच्या दूसऱ्या सत्राला स्रूवात

आदेशापर्यंत स्थगिती उद्यापासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परिक्षेला स्रूवात

विदर्भात अवकाळी पावसाम्ळं कापसाचं मोठ्या प्रमाणात न्कसान

हि प्रकरणं उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विविध विभागांमध्ये प्रलंबित असल्याची माहिती त्यांनी दिली या विधेयकामुळे याचिकाककर्त्याना प्रकरणांचा जलद गतीनं निपटारा करणं शक्य होईल असं त्या म्हणाल्या हे बिल सामान्य लोकांच्या हिताचं ठरणार आहे असं मत भाजपा सदस्य डॉ संजय जयस्वाल यांनी केलं

धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक ती सगळी पावलं उचलली जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत दिली धनगर समाजाप्रमाणे अन्य घटकांचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीनं आपण सर्वजण एकत्रित पणं केंद्र सरकारकडे भूमिका मांडू असं ते म्हणाले पक्षाची आणि जातीची लढत बाजूला सारून हा प्रश्न सोडविण्यासाठी काम करूया असं आवाहन म्ख्यमंत्र्यांनी यावेळी केलं धनगर समाजाच्या आरक्षाणाच्या प्रश्नावर गदारोळ झाल्यामुळं विधानपरिषदेच्या कामकाजात आज दोनदा व्यत्येय आला धनगर समाज आरक्षणाविषयी टाटा सामाजिक संस्थेच्या अहवालासंदर्भात येत्या शक्रवारी महाधिवक्यांसोबत म्ख्यमंत्री आणि संबंधित विधीमंडळ सदस्यांची बैठक घेण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले लासलगाव येथील कांदा बाजारपेठेत आज सकाळी कांदा लिलावात कमी भाव प्रकारल्यानंतर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादकांच्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखालील कांदा लिलाव संतप्त कांदा उत्पादकांच्या वतीने बंद पाडले लासलगाव येथील कांदा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर कांदा आवक होते सकाळी नऊ वाजता कांदा लिलाव सुरू झाले

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी टविट करूनही कांदा निर्यात बंदी उठवली मात्र याबाबत शासकीय आदेश निघाले नाही तोपर्यंत नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार पेठेत कांदा विक्रीस आणणार नाही असे दिघोळे यांनी जाहीर केले निर्भया प्रकरणी उदया देण्यात येणारी फाशी दिल्ली न्यायालयानं प्ढील आदेशापर्येत स्थगित केली आहे चारही आरोपीना उदया सकाळी फाशी देण्यात येणार होती पवन कुमार गृप्ता या आरोपीच्या दयेच्या अर्जावर निर्णय प्रलंबित असल्याने उदया फाशी देता येणार नसल्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेद्र राणा यांनी सांगितले पवन कुमारनं आज राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता दिल्लीतल्या निर्भया सामुहिक लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातला एक आरोपी पवन गुप्ता याची प्नर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे उर्वरित तीन दोषींची पूनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वीच फेटाळन लावलेल्या आहेत या प्रकरणातल्या चौघा दोषींच्या फाशीच्या शिक्षेवर दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उदया अंमलबजावणी करण्यात येणार आहे राष्ट्रपतींनीही या तिघा दोषींचे दयेचे अर्ज यापूर्वीच फेटाळले आहेत मात्र अक्षय नावाच्या एका दोषीने राष्ट्रपर्तींकडे प्न्हा एकदा दयेचा अर्ज केला आहे उदयापासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे

राज्यात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या आणि परीक्षेतील अपयशातून मुलांच्या होणाऱ्या आत्महत्या या पार्श्वभूमीवर अशी शपथ म्लांच्या भावी संघर्षमय जीवनात नक्कीच प्रेरणादायी ठरेल आज महिला सर्वच आघाड्यांवर आपलंकर्त्त्व गाजवताना दिसतात असे करत असताना सर्वात महत्वाचे ठरते ती म्हणजे आरोग्याची निगा चांगले आरोग्य हीच यशाची ग्रुकिल्ली कसे म्हणतात तर जागतिक महिला दिनानिमित सुरु केलेल्या मालिकेत ऐक्या पोषण तज्ञ मेघना कुमरे यांनी महिलांना दिलेल्या टिप्स बाईट पहिली गोष्ट म्हणजे रोज एक्सरसाईज करा

त्यामुळे प्रॉपर एक्सरसाईज करा ज्यामुळे त्मचं सक्र्य्लेशन वाढेल आणि त्मची स्किन चांगली होईल तसंच भरपूर प्रमाणात पाणी प्या कारण पाणी आपल्या बॉडीमधून टोक्जीन बाहेर काढतात आणि आपल्याला ग्लोमिंग स्किन त्याचबरोबर चांगले हेअर्स पण देतात थर्ड थिंक इज की त्म्ही भरपूर प्रमाणात प्रोटिन्स घ्या प्रोटिन्सम्ळे आपली स्किन आपले हेअर्स आपले बोन्स आपली टिश्स मजब्त होतात त्यामुळे भरप्र प्रमाणात प्रोटिन्स खा खूप जास्त प्रमाणात वेजीटेबल आणि फ्र्टस् खा कारण की त्याच्यामध्ये ख्पसारे मिनरलस् आणि विटामिन्स असतात जे आपल्याला खरच गरज असते हया सगळ्याची आपल्याला ख्प गरज आहे हेल्थी राण्याचा प्रयत्न करा भारतीय जनता पक्ष नागरिकत्व सुधारणा कायदा राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी हे विषय प्ढे करुन जनतेचे लक्ष भरकटवत असून युवावर्गाच्या रोजगाराचा प्रश्न मागे पडत आहे

दाऊदी बोहरा समूदाय नागप्र आणि वर्ल्ड विजन इंडिया या संस्थेद्वारे यवतमाळ मधील पाच टंचाईग्रस्त भागातील खेड्यांमध्ये प्रोजेक्ट राईज् वॉटर सेक्यूरिटी हा जलसंवर्धनाचे उपक्रम राबवण्यात येत आहे अशी माहिती दाऊदी बोहरा समुदायाचे प्रवक्ते सादिक जमालुददिन यांनी आज नागपूरातील पत्रकार परिषदेमध्ये दिली दाऊदी बोहरा या मुस्लीम अल्पसंख्यांक समुदायाच्या द्वारे पाण्याचे महत्व ओळखून यवतमाळमध्ये पाणलोट व्यवस्थापन तसेच जलस्थळांच्या द्रुस्ती मधून हे जलसंवर्धनाची कामे केल्या जात आहेत नागप्रमध्ये उन्हाळ्यात भिलगाव इथं सुद्धा स्वखर्चाने पेयजलाचे टँकर सुद्धा प्रवले जातात चिखलदरामध्ये क्पोषणग्रस्त गावांना एक महिन्याचा पोषक शिधा प्रवला जात आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली यवतमाळमधील या जलसंवर्धनाच्या प्रकल्पामुळे या भागात सामाजिक आर्थिक विकास होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली यवतमाळमधील सावरघाट चिंचघाट वडनेर जवाहर मुर्झेडी आणि मर्थड या खेड्यांचा या उपक्रमामध्ये समावेश आहे

यवतमाळ जिल्ह्यात काल रात्री झालेल्या पावसामूळ पणन आणि सी सी आय न खरेदी केलेला कापूस भिजला आहे

अवकाळी पावसामूळ मोठ्या प्रमाणात काप्स पावसात भिजला त्यामूळं कापसाची प्रतवारी घसरणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे या पावसामूळ आणि रात्री झालेल्या अचानक गारपीट सोसाट्याचा वारा विजेच्या कडकडाटामुळ गह हरभरा आंबा मोहोर फळे भाजीपाला पिकांचं प्रचंड न्कसान झालं आहे दरम्यान वाशिम जिल्ह्याताहि अनेक ठिकाणी काल द्दपार पासून अवकाळी पावसान हजेरी लावली आभाळ येऊन वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली त्यानंतर काही प्रमाणात गारा सुद्धा पडल्यात ज्याम्ळं गह हरभरा आणि इतर पिकांचं न्कसान जिल्ह्यात झाल आहे काही भागात शेतात अजून तूर काढणी चालू आहे या शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाला आहे